त नागपूरला स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्यासाठी पर्यटन ग्रोथ इंजिन म्हणून काम करेल नागप्रचे पालकमंत्री नितिन राऊत यांचं प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय डिजीटल आरोग्य अभियानाची घोषणा केली या अभियानाअंतर्गत देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आरोग्याविषयक इतिहासाचा तपशील एकाच वेळी उलपब्ध व्हावा यासाठी डिजीटल आरोग्य ओळखपत्र दिलं जाणार आहे देशाच्या चौऱ्याहतराव्या स्वातंत्र्य दिनाचा म्ख्य समारोह आज नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पार पडला यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर देशाला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली या अभियानाम्ळे देशाच्या आरोग्यक्षेत्रात मोठी क्रांती घडून येईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला देशानं प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला हवं आपल्या विप्ल नैसर्गिक साधनसंपतीचा वापर करून आपण देश तसंच आंतरराष्ट्रीय बाजारासाठी उत्पादनं बनवायला हवीत असं ते म्हणाले आध्निक पायाभूत स्विधा उभारता याव्यात याकरता एक लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत स्विधा निधी उभारला असल्याचं त्यांनी सांगितलं आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे

या धोरणाम्ळे जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आत्मनिर्भर भारताच्या प्रवासात महिला सक्षमीकरणाचं महत्व लक्षात घेऊन आपण काम करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

राष्ट्रीय छात्र सेनेचा देशाच्या सीमाभागापर्यंत विस्तार करण्याचा मनोदयही प्रधानमंत्र्यांनी आज व्यक्त केला देशात कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या तीन लसींचं काम स्रु आहे वैज्ञानिकांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर या लसींचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जाईल तसंच देशातल्या प्रत्येकाला लस मीळेल अशा रितीनं नियोजनही केलं आहे असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

यामध्ये जम्म् काश्मीर पोलिस दलातले जमादार अब्द्रल राशीद कलास यांना मरणोतर कीर्ती चक्र जाहीर झालं आहे नऊ जणांना शौर्य चक्र जाहीर झालं असून यामध्ये मराठा लाइट इन्फंट्रीचे मेजर अनिल उर्स यांचा समावेश आहे

यामध्ये मराठा लाइट इन्फंट्रीचे लान्स हवालदार विकास पवार शिपाई विकास पाटील दीपक सपकाळ विकास कापसे यांचा समावेश आहे राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसंच द्र्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय स्विधा पोहोचण्यास सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी केलं

त्यावेळी ते बोलत होते

राज्यात विविध ठिकाणी रुग्णालयं आणि वैदयकीय महाविदयालये उभारण्यात येतील असं त्यांनी सांगितलं जय जवान जय किसान जय कामगार हे राज्याचं ध्येय अस्न अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाजॉब्ज हे पोर्टल सुरू केलं आहे

नागप्र येथील विभागीय आयक्तालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा म्ख्य सोहळा संबोधित करताना डॉक्टर नितीन राऊत यांनी देशाच्या मध्यभागी असणाऱ्या नागपूरला एक स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्यासाठी पर्यटन एक ग्रोथ इंजिन म्हणून विकसित करण्याचा मानस व्यक्त केला फुटाळा येथे ब्दधीस्ट थीम पार्क आणि यशवंत स्टेडियम येथे जागतिक कीर्तीचे स्टेडीअम उभारण्यासाठी मनपाचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोना महामारी चा सामना करण्यासाठी प्णे मंंबई शहराच्या धर्तीवर एक जम्बो हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रशासन पडताळणी करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले बाईट नागप्र हे देशाचे पहिले स्मार्ट शहर ठरावे अशा प्रयत्नांना माझे प्राधान्य आहे

सर्व विकास कामांना गती देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना आहे

नागप्रच्या महानगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात महापौर संदीप जोशी यांनी ध्वजारोहण केलं या वेळी मनपा आय्क्त त्काराम मुंढे उपस्थित होते कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही सर्वानी शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करीत एकत्रितपणे लढा देऊन कोरोनावर मात करू असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले कोरोनाकाळातील कार्यात आशा वर्कर्सचे कार्य दखल घेण्याजोगे आहे त्यांचे मानधन डिसेंबर महिन्यापर्यंत एक हजार रुपयांनी वाढविण्याची सूचना त्यांनी केली गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाशी लढणाऱ्या योद्धांचा यावेळी महापौर संदीप जोशी उपमहापौर मनीषा कोठे आय्क्त त्काराम मुंढे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला म्ंबई उच्चन्यायालयच्या नागपूर खंडपीठ परिसरात देखील ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी संघाच्या महाल कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजरावहन केलं

राज्याचे प्रधान म्ख्य वनसंरक्षक श्री रामबाब् यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

बाईट आमच्या आघाडीच्या सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे

त्याची प्रक्रिया चालू झाली आहे आणि लवकरात लवकर प्रक्रिया करण्याचा आमचा प्रयत्न आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्य दिन साधेपणाने साजरा करण्यात आला विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री आपापल्या जिल्ह्याच्या मुख्य सोहळ्याला उपस्थित होते यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री बच्च् कड् यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं या सभारंभानंतर लगेचच स्वातंत्र्य दिनाचे ऑचित्य साधत जिल्ह्यातील अनाथ व द्र्धर आजारग्रस्त बालकांना विशेष सहाय्य योजनेच्या लाभाचे वितरण पालकमंत्री ना बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले ब्लडाणा इथं पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ग़हमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशम्ख यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं वर्धा इथं पश् संवर्धन द्रग्ध व्यवसाय विकास क्रिडा आणि य्वक कल्याण मंत्री तसचं जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी वर्धा जिल्हयाला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच प्रस्कार प्राप्त झाल्याबाबत जिल्हाधिकारी म्ख्यकार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांचा सत्कार पालकमंत्र्यांनी केला गडचिरोली इथं क्ट्ंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर भामरागड ताल्क्यातील कोठी येथे काल नक्षल्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलिस जवान द्ष्यंत नंदेश्वर यांना आज सकाळी यड्रावकर यांच्या उपस्थितीत पोलिस म्ख्यालयाच्या पटांगणावर मानवंदना देण्यात आली भंडारा इथं पालकमंत्री डॉ

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात गृहराज्यमंत्री तसचं जिल्ह्याचे पालकमंत्री शंभ्राजे देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड़डेटीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं

भारत आत्मनिर्भर बनवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे या आवाहनाला अमरावतीतील मेळघाटातून प्रतिसाद मिळाला असून बायोगॅस निर्मितीतून आत्मनिर्भरता मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे यासाठी खादी ग्रामोद्योग आणि स्क्ष्म मध्यमआणि लघ् उद्योग मंत्रालयाकडून साहाय्य मिळाले आहे याविषयी अधिक वृत्तात सांगत आहेत आमचे प्रतिनिधी मेळघाटात द्धापासून खवा निर्मिती करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर केला जातो या उद्योगासाठी दररोज लाकडाची गरज भासते यातूनच मेळघाटात जंगलतोड आणि पर्यावरणाची हानी होते महिलांच्या डोळ्यांना त्रास फ्प्फ्सांचा कॅन्सर त्यातून निर्माण गावांमध्ये होणारी द्र्गधी अशा अनेक प्रश्नांना त्याम्ळे तोंड द्यावे लागते